लोकसभा निवडणुकीबरोबरच ओदिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची केदारनाथ भेट आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारी असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसनं आयोगाकडे केली आहे पक्षाचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी आयोगाल लिहीलेल्या पत्रात ही तक्रार केली आहे मोदी यांची भेट गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांकडून राष्ट्रीय स्तरावर सगळीकडे दाखवली जात असल्याचं ते म्हणाले हे नैतिकदृष्टया चुकीचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बद्रीनाथ आणि केदारनाथ भेटी बाबत तेलगू देसम पार्टीनं निवडणूक आयोगाकडं आक्षेप नोंदवला आहे मोदी यांच्या या दौ यातल्या कृतींचं दूर चित्रवाहिन्यांवरून सातत्यानं प्रसारण होत होतं हा व्यक्तीगत धार्मिक विश्वास आणि कृतीद्वारे मतदारांना प्रभावित करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून हे निवडणूक आचारसंहितेचं उघड उघड उल्लंघन आहे असं तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तराखंड दौ यावर असून आज त्यांनी ब्रदीनाथ मंदिरात पूजा केली

पश्चिम बंगालमधे आदर्श आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत केंद्रीय सशस्र पोलिस दल तैनात करायचे निर्देश निवडणूक आयोगानं द्यावेत अशी मागणी भाजपानं केली आहे भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली इथलं मतदान संपल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँप्रेस मतदारांच्या काही समूहांना लक्ष्य करेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली पश्चिम बंगालात आज मतदान झालेल्या नऊपैकी सहा जागी हिंसाचार उसळल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा उमेदवारांवर हल्ले झाले असून तृणमूल काँग्रेसला विरोध करणा या मतदारांना या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर पोहचू दिलं नाही असा आरोप सीतारामन यांनी केला

भाजपनं आज बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात आदर्श आचार संहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे भाजपाचे नेते आणि राज्य निवडणूक व्यव्स्थापन प्रमुख जे

एस राठोड यांनी सांगितलं कि या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यावर मतदारांना प्रभावित करायच्या हेतून ट्विट प्रसारित केली अखिलेश यांनी ट्विट करून प्रधान मंत्र्यांवर टीका केली तर मायावती यांनी गुजरात मॉडेल अपयशी ठरल्याचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केल्याचं राठोड यांनी तक्रारीत म्हटलं आहे

मात्र राज्याच्या विविध भागांत गोळीबार जाळपोळ दोन गटांत हाणामारी इत्यादी हिंसक प्रकार घडल्याचे आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला असून भाजपा नेत्यांच्या इशा यानुसार केंद्रीय सुरक्षा दलानी मतदारांचा अमानुष छळ केल्याचा आरोप त्यांनी केला दरम्यान जादवपूर लोकसभा क्षेत्रातल्या एका निवडणूक केंद्रावर उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन ऑस्ट्रीयाच्या व्हॉईस चांसलर हेंज स्ट्रेच यांनी राजीनामा दिल्यानं देशात त्वरीत निवडणूका घ्याव्यात अशी मागणी ऑस्ट्रीयाचे चांसलर सॅबेस्टीयन क्रुई यांनी केली आहे क्रुई यांची पिपल्स पार्टी स्ट्रेच यांच्या फ्रीडम पार्टीसह सत्तेत असून एका रशियन गुंतवणूकदाराला सरकारी कंत्राटांबाबत गोपनीय माहिती पूरवित असतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध् झाल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या पार्श्वभूमीवर देशात लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी आपण राष्ट्रपतींकडे केली आहे असं क्रुई यांनी सांगितलं लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात बिगरभाजपा सरकारला समर्थन द्यायच्या उद्देशानं टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर नायडू यांनी आज दुस यांदा चर्चा केली काल नायडू यांनी लखनौ इथं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेख यादव बहूजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांची भेट घेतली तृणमूल काँगेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशीही त्यांनी याआधी अनेकदा चर्चा केली आहे नायडू यांनी आज संध्याकाळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली सौदी अरेबियानं आज इराणला इशारा देत सांगितलं की युद्ध टाळण्याची आमची इच्छा आहे मात्र आपण युद्धाला तोंड द्यायला तयार आहोत आता निर्णय इराणनं घ्यायचा आहे सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अडेल अल झुबेर यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं की सौदी अरेबियाला या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य हवं आहे पण युद्ध झालंच तर सर्व शक्तीनिशी कणखरपणे सौदी अरेबिया त्याचा सामना करेल गेल्या आठवड्यात सौदी अरेबीयातल्या तेलसाठ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला

तीन दशक चाललेल्या या युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दसवर्षाभिशेकाया हा महोत्सव आयोजित केला असल्याचं लष्करप्रमुख लेफटनंट जनरल महेश सेनानायके यांनी सांगितलं येत्या बुधवारी देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधे शांती पदयात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत

आणि युद्धसमाप्ती झाली होती रोम इथं इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकिविकचा सामना द्वितीय मानांकित स्पेनच्या राफेल नदालबरोबर होत आहे

जोकोविकनं याआधी चारवेळा तर नदालनं आठ वेळा या स्पर्धेच्या विजेते पदावर आपलं नावं कोरलं आहे गुवाहाटी इथं उदयापासून दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धा सुरु होत आहे

चीनमधे नानींग इथं आजपासून सुदीरामन चषक ही सांघिक बॅडमिंटन स्पर्धा सुरु झाली असून भारताची मदार पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आणि किंदबी श्रीकांत यांच्यावर आहे चीन आणि मलेशियासोबत ते ग्रुप वन डी मध्ये असतील मंगळवारी भारताचा सामना मलेशियासोबत आणि बुधवारी चीनसोबत असणार आहे

यापूर्वी भारताने कधीही या स्पर्धेत पदक मिळावलेले नाही